तसंच व्यावसायिकांना आपल्या जानेवारी महिन्यातल्या विक्री व्यवहाराचा परतावा भरण्यासाठीची मुदतही परिषदेनं येत्या शुक्रवारपर्यंत वाढवली आहे जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली बांधकाम चालू असलेल्या प्रकल्पांवर जीएसटी आकारण्यासंबंधी सर्व राज्यांना असलेल्या शंकांचं समाधान होण्यासाठी हा निर्णय पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं

या कालावधीत भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशां मध्ये सिंगापूर प्रथम स्थानी असून पाठोपाठ क्रमानं मॉरिशस नेदरलंडजपान अमेरिका आणि इंग्लंडनं भारतात गुंतवणूक केली आहे परदेशी थेट गुंतवणुकीत झालेल्या घसरणीचा दुष्परिणाम रुपयाच्या मूल्यावर होऊ शकतो असं मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलं आहे न्यायालयाच्या अवमान प्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोषी ठरवल अंबानी यांनी जाणून बजून आपल्या आदेशाचं उल्लघन केल्याचं दूरसंचार उपकरण निर्मात्या एरिक्सनला साडेपाचशे कोटी रुपयांचं देणं चुकतं केलं नाही असं न्यायालयानं सांगितलं

रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स क्रिप्टेल यांनी न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे एक एक कोटी रुपये भरावे अन्यथा रिलायन्स कम्यूनिकेशनच्या अध्यक्षांना आणखी एक महिना तुरुंगवास भोगावा लागेल असं न्यायालयानं सांगितलं

टंचाई काळात टंचाईग्रस्त गावांना प्रक पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष विष्णू उर्फ बाळासाहेब भोसले यांचं आज हृदयविकारानं निधन झालं

ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य तसेच पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष होते कनिष्ठ मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने ते आळंदी ला गेले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी पन्हाळा जोतिबा वीर शिवा काशिद यांच्यावर पुस्तके लिहिली असून ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांकडे त्यांचा कल होता पन्हाळा खिल्या महालक्ष्मी मंदिराचा त्यांनी जीर्णोध्दार केला होता पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी आणि आसपासचा परिसर आज पुन्हा भूकंपाच्या झटक्यांनी हादरला

आणि त्या नंतर आता दुपारी भूकपाचा दुसरा झटका बसला

मात्र हे कोणाच्याच लक्षात आलं नाही घरात दिवा सुरू असल्यानं क्षणात सिलींडरने पेट घेतला त्यानंतर घरानेही पेट घेतल्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झाला